फिट इंडिया संवादाअंतर्गत पंतप्रधानांनी साधला आरोग्य आणि व्यायाम प्रेमी जनतेशी संवाद

तंदुरुस्तीसाठी रोज अर्धा तास पंतप्रधानांचा देशवासियांना मंत्र

भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये भाष्य करण्याचा अधिकार पाकिस्तानला नसल्याचे भारताचे खडे बोल

नागपूरचे केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान नरेश बडोले यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये वीर मरण

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं आज मुंबईत निधन फिट इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिट इंडिया संवादाअंतर्गत आरोग्य आणि व्यायाम प्रेमी जनतेशी संवाद साधला फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या संवादाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या प्राचीन जीवनशैलीत तंदुरूस्तीला अनन्यसाधारण महत्त्व असून त्याकडे आता अधिक सजगतेनं लक्ष देण्याची गरज असल्याचं मोदी यावेळी म्हणाले शारीरिक तंदुरूस्तीला वयाचं बंधन नाही त्यामुळं सर्वच वयोगटातील व्यक्तिंनी तंदुरूस्ती कायम राखावी असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं या पंतप्रधानांनी वयोमानानुसार तंदुरुस्त भारत या अभियानाची सुरुवात केली पंतप्रधानांनी यावेळी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिंशी संवाद साधून त्यांच्या तंदुरूस्ती विषयीचे अनुभव जाणून घेतले यामध्ये विराट कोहली मिलिंद सोमण ऋजुता दिवेकर आदी मान्यवर सहभागी झाले होते यावेळी जम्मू काश्मीर मधील अफशान आशिक महिला फुटबॉलपटू ही देशातील मुलींसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचा विशेष उल्लेख केला गेल्या वर्षी ही मोहीम सुरू केल्यापासून फ्रीडम रन फिट इंडिया सप्ताह फिट इंडिया स्कूल असे विविध मार्गदर्शक उपक्रम राबवण्यात आले आहेत

देशवासियांना तंदुरुस्तीसाठी रोज अर्धा तास हा मंत्र देत योग ध्यान व्यायाम चालणे धावणे पोहणे आणि पौष्टिक आहार हा आपल्या रोजच्या दिनचर्येचा भाग असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

जम्मू काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि राहतील असे भारताने सी

सी ए च्या विशेष मंत्र्यांच्या बैठकीत ठामपणे सांगितलं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला दिलेल्या उत्तरानंतर भारतानं ही भूमिका मांडली आहे भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणतही भाष्य करण्याचा अधिकार पाकिस्तानला नसल्याचं भारतानं या बैठकीत ठणकावून सांगितलं भारताच्या अंतर्गत व्यवहार सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेत पाकिस्तानचा हस्तक्षेप होणं हे सी आय सी ए

पाकिस्ताननं भारताविरुद्ध दहशतवादाला पाठींबा देणं थांबवावं तसंच सी आय सी ए च्या अजेंड्यापासून दूर न जाता द्विपक्षीय मुद्दे सोडवल्यास दोन्ही देश सक्षम होतील असं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे

जयशंकर आज सार्क अर्थात दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनेच्या मंत्री परिषदेच्या वार्षिक अनौपचारिक बैठकीत सहभागी झाले होते दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीचं यजमानपद नेपाळकडे होत तर सर्व सार्क सदस्य देश यामध्ये सहभागी झाले होते

दहशतवादाविरुद्ध सर्वांनी एकत्रितपणे लढण्याचा संकल्प करण्याचं आवाहन जयशंकर यांनी प सार्कच्या सदस्य देशांना यावेळी केलं

शेतकऱ्यांना अधिक स्वातंत्र्य आणि मालाला चांगली किंमत मिळणार आहे त्यामुळं त्याचे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे मात्र कॉंग्रेस सह अन्य विरोधी पक्ष याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत असं मत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं

ज्यामुळे त्यांना अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल असंही तोमर यांनी स्पष्ट केलं पोलाद विशेष गुणवत्तेच्या पोलादाची आयात कमी करण्याची गरज असल्याचं केंद्रीय पोलाद राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी म्हटलं आहे ते आज फिक्कीच्या एका कार्यक्रमात बोलत होते

गेले सलग सहा दिवस नवीन कोरोनाबाधितांपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयान दिली आहे

यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी या उपक्रमाद्वारे समाजसेवेत योगदान देणाऱ्या स्वयंसेवकांच कौतुक केलं केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री किरेन रीजीजू यावेळी उपस्थित होते

गृहनिर्माण आणि नागरीकरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार यापैकी साडे पाच लाखांहून अधिक अर्जदारांची कर्जे मंजूर करण्यात आली असून दोन लाख कर्जांचे वाटप करण्यात आलं आहे कर्ज मंजुरी प्रकियेला गती देण्याकरता एक विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं असून थेट बँक शाखांकडे अर्ज करण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे

ज्ञानपीठ साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार यंदा प्रसिद्ध मल्याळी कवी अक्कीथम अच्युतन नंबूथिरी यांना आज प्रदान करण्यात आला पल्लकड जिल्ह्यातील कुमारनअल्लूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन केरळचे सांस्कृतिक मंत्री ए

बालन यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला या वेळी केरळचे मुख्यमंत्री पी विजयन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित होते अक्कीथम यांचा जीवनाकडे आणि जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन वास्तवाच्या जाणीवेतून निर्माण झालेला आहे असं पी विजयन यांनी या वेळी सांगितलं ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते सहावे मल्याळी साहित्यिक आहेत नोव्हेंबरमध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती भिवंडी महाराष्ट्रतल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथली इमारत दुर्घटना अत्यंत गंभीर असल्याच सांगत मुंबई उच्च न्यायालयाने आज प्रकरणाची स्वतहून दखल घेऊन स्यु मोटो दाखल करून घेतली आहे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महाराष्ट्र राज्य बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भिवंडी निजामपूर कल्याण डोंबिवली ठाणे आणि नवी मुंबई या नागरी संस्थाना या प्रकरणी प्रतिवादी केलं आहे याप्रकरणी राज्य आणि नागरी संस्थांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले दरम्यान आज सकाळी इथलं बचावकार्य थांबवण्यात आलं आहे

कर्नाटक कर्नाटक विधानसभेत बी

येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात असलेल्या भाजपा सरकारविरोधात विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी आज अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी हा प्रस्ताव दाखल करून घेतला असून शनिवारी यावर चर्चेची तारीख आणि वेळ देण्यात येईल असं कागेरी यांनी म्हटलं आहे तर या अविश्वास प्रस्तावावर आक्षेप घेत महसूलमंत्री आर अशोक म्हणाले की बहुमत सिद्ध करण्याचा भाजपला विश्वास आहे शनिवारी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपणार आहे दरम्यान राज्यातील बसवकल्याणमधील कॉप्रेसचे आमदार बी

जम्म काश्मीर हल्ला जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील कैसरमुल्ला भागात आज सकाळी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर केलेल्या हल्ल्यात एक अधिकारी शहीद झाला या जवानाची रायफल आणि काडतुसे दहशतावाद्यांनी पळवून नेली आहे या संपूर्ण परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे दुसऱ्या एका घटनेत सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला त्राल जिल्ह्यातील मगहामा भागात ही चकमक झाली घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा प जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे जवान शहीद दरम्यान या हल्ल्यात शहीद झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलातील सहायक उपनिरीक्षक नरेश बडोले नागपूरचे असून उद्या शुक्रवारी त्यांच्या पार्थिव देहावर नागपूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आज रात्री त्यांचे पार्थिव इथं पोहोचणार आहे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ते जखमी झाले होते त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला निधन ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज डीन जोन्स यांच आज मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग सामन्यांच्या समालोचनासाठी ते मुंबईत आले होते

क्रिकेटचे ते एक उत्तम प्रसिद्धीदूत होते निधन प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ शेखर बसू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे अणुउर्जा क्षेत्रात भारताला आघाडीचे राष्ट्र बनवण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये डॉ बसू यांचा समावेश होता अशा शब्दात मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे शेअर बाजार जागतिक शेअर बाजारातील अस्थिरतेमुळ आज सलग सहाव्या सत्रातही भारतीय शेअर बाजारात जोरदार घसरण झाली